काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी राष्ट्वादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ज्येष्ठ नेते शरद यादव बहजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांचा या नेत्यांमध्ये समावेश आहे सर्व विरोधी पक्षांची एक आघाडी तयार करण्यासंदर्भात नायडू यांनी या नेत्यांशी चर्चा केली भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी एनडीए बह्मतापर्यंत पोहोचली नाही आणि तरीही एनडीए ने सत्ता स्थापनेचा दावा केला तर विरोधी आघाडीकडे पर्यायी धोरण तयार असायला हवं असंही नायडू यांनी म्हटल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा पुढच्या काही महिन्यात होणाऱ्या महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीवर परिणाम होण्याची शक्यता राजकीय तज्ज्ञांनी वर्तवली आहे भाजप आणि शिवसेना तसंच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या चार मुख्य पक्षांनी युती तसंच आघाडी करून लोकसभा निवडणूक लढवली आहे या निवडणुकीत यूती किंवा आघाडीमधला जो पक्ष मित्रपक्षाच्या तुलनेत अधिक जागा जिंकेल त्याला विधानसभा निवडण्कीच्या जागा वाटपात झुकतं माप मिळेल या वृत्ताला भाजप तसंच काँग्रेस पक्षानंही दुजोरा दिला असल्याचं पीटीआयनं म्हटलं आहे बुद्धपौर्णिमा काल देशभरात भक्तीभावानं साजरी झाली

औरंगाबाद शहरासह जिल्ह्यात अनेक बौद्ध विहारांमध्ये यानिमित्तानं बुद्धवंदनेसह विविध कार्यक्रम घेण्यात आले लातूर इथं ज्येष्ठ कृषीतज्ञ डॉ ब्धाजीराव मुळीक आणि दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स एण्ड इंडस्ट्री डिक्कीचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री डॉ मिलिंद कांबळे यांना आळंदीचं विश्वशांती केंद्र आणि माईर्स एमआयटीचा तथागत गौतम ब्ध्द पंचशील विश्वशांती प्रस्कार देऊन सनुमानित करण्यात आलं परभणी जिल्ह्यात पाथरी जिंतूर इथं बुद्ध पौर्णिमेनिमित्त मिरवणुका काढण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरांनी कळवलं आहे

परभणी इथं वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या सत्तेचाळीसाव्या वर्धापन दिनानिमित्त काल आयोजित खरीप शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते कुलगुरू डॉ अशोक ढवण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते गटशेतीमुळे बाजारात शेतकऱ्यांची सौदाशक्ती वाढीस लागते असंही डवले यांनी नमूद केलं नैऋत्य मोसमी पाऊस काल अंदमानात पोहोचला मोसमी पावसानं दक्षिण अंदमानचा समुद्र आणि निकोबार बेटं तसंच बंगालच्या उपसागराचा दक्षिण भाग व्यापला आहे

आकाशवाणीच्या अधिकृत यू ट्यूब वृत्तवाहिनीवरही हा कार्यक्रम उपलब्ध असेल हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे राज्यातल्या सव्वीस धरणांची पाणीपातळी शून्याच्या खाली गेली आहे जलसंपदा विभागाच्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे राज्यातल्या एकशे तीन मोठ्या मध्यम आणि लहान धरणांत सध्या अकरा पूर्णांक चौऱ्यांशी शतांश टक्के पाणी शिल्लक आहे गेल्या वर्षी याच कालावधीत हे प्रमाण तेवीस पूर्णांक त्याहत्तर शतांश टक्के एवढं होतं औरंगाबाद विभागातल्या जायकवाडी मांजरा माजलगाव येलदरी सिद्धेश्वर निम्न तेरणा सीना कोळेगाव आणि निम्न दधना या धरणांमध्ये सध्या शून्य पूर्णांक त्रेचाळीस शतांश टक्के पाणी शिल्लक आहे

उस्मानाबाद इथं झालेल्या बैठकीला पालक सचिव अनिल डिग्गीकर यांच्यासह जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे उपस्थित होत्या

परभणी इथं झालेल्या बैठकीत पालक सचिव विनिता सिंघल यांनी टंचाई निवारणासाठी कृती आराखड्यातल्या उपाययोजना प्रभावीपणे राबवण्याचे निर्देश दिले या बैठकीला जिल्हाधिकारी पी शिवशंकर उपस्थित होते

रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून ऊसतोड कामगारांना रोजगार उपलब्ध करून देण्यात येत आहे

पाणीटंचाई निवारणासाठी पाण्याचे स्त्रोत हे राखीव करण्यात आली आहेत विहीर अधिग्रहण तलावात बोखेल घेणे यासारखी टंचाई निवारणाची कामे देखील हाती घेण्यात आली आहे